ते आज उत्तर प्रदेशात प्रयागराज श्वीं जनसभेत बोलत होते सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हाच आपल्या सरकारचा पाया असल्याचं मोदी म्हणाले सर्वसामान्य जनतेचं जीवनमान सुकर आणि आरामदायी व्हावं याकरता आपल्या सरकारनं अनेक कामं हाती घेतली आहेत असंही त्यांनी सांगितलं

गेल्या पाच वर्षात दिव्यांगजनांसाठी नऊ हजार शिबीरांचं आयोजन करण्यात आलं आणि त्यामधून नऊशे कोटी रूपयांचं मदत साहित्य वाटप झालं दिव्यांगजनांसाठी सामान्य सांकेतिक भाषा संस्थेची स्थापना सरकारी नोक यातल्या आरक्षणात वाढ देशातल्या दोन लाखांपेक्षा अधिक दिव्यांगजनांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण दिलं जात आहे अशी माहितीही प्रधानमंत्र्यांनी दिली ज्येष्ठ नागरिकांसाठीही आपल्या सरकारनं अनेक योजना राबवल्या असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशातल्या चित्रकूट श्रून देशातल्या दहा हजार शेतकरी उत्पादन संस्थांचं उद्घाटन केलं शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करून त्यांना वाढीव हमी भाव बी बियाणं आणि बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरता केंद्रानं अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं प्रधानमंत्र्यांनी यावेळी बुंदेलखंड एक्सप्रेसवेची पायाभरणी केली तसंच हर घर जल योजनेचं उद्घाटन केलं हर घर जल ही बुंदेलखंडातली नळ योजना आहे प्रधानमंत्री किसान योजनेतल्या लाभार्थ्यांना यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते किसान क्रेडिट कार्डं देण्यात आली यामुळे शेतक यांभोवतीचा सावकारी पाश सुटेल असं मोदींनी यावेळी नमूद केलं जीवन ज्योती विमा योजना तसंच पीक विमा योजना यांचा अजूनही लाभ घेता येतो असं त्यांनी नमूद केलं आता दिल्लीतून निघणारा प्रत्येक रुपया लाभार्थ्यांपर्यंत पोचत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं देशातल्या जनतेनं परस्पर सौहार्द वाढवून समाजात शांतता आणि एकात्मता प्रस्थापित करावी असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं झारखंडमधल्या विष्णुपूर बिल्या विकासभारती केंद्राला आज राष्ट्रपतींनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते

देशातील बालकांना कुपोषण मुक्त करण्यासाठी समाजानं एकजुटीनं काम करण्याची गरज असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे ते आज कोटा बुं सुपोषित माँ अभियानाच्या उद्घाटनानंतर बोलत होते या अभियानात समाजाच्या सर्व घटकांनी सामील व्हावं असं आवाहन बिर्ला यांनी केलं नवजात बालकं आणि गरोदर मातांना सुदृढ बनवणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं

केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान प्रताप सारंगी आणि प्रल्हाद सिंग पटेल हे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पंडा हे ही त्यांच्यासोबत होते

मलेशियात आठवडाभर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुद्गुद्दिन यासिन यांची मलेशियाच्या राजे अब्दुल्ला यांनी प्रधानमंत्री म्हणून नेमणुक केली आहे त्यांचा शपथविधी उद्या होईल असं राजवाड्यातून जारी झालेल्या निवेदनात म्हटलं आहे दीर्घकाळ प्रधानमंत्री पदावर असलेल्या महाथीर मोहम्मद यांनी आठपड्यापूर्वी पदाचा राजीनामा दिल्यावर सरकार कोसळलं होतं नवे प्रधानमंत्री मुद्बुद्दिन यांना बहुमत सिद्ध करता येईल असा विश्वास राजे अब्दुला यांनी व्यक्त केला आहे अमेरिका आणि तालिबान आज कतारची राजधानी दोहा क्वे शांतता करारावर स्वाक्ष या करणार आहेत भारत निरिक्षकाच्या भुमिकेत या कार्यक्रमाला उपस्थित राहील भारताचे कतारमधले दूत पी कुमारन भारताचं प्रतिनिधित्व करतील अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत भारत मुख्य भागीदार आहे या कराराचं पुढचं पाऊल म्हणून अमेरिका आपले हजारो सैनिक अफगाणिस्तानातून परत बोलावेल तर कायमच्या युद्धबंदीसाठी तालीबान अफगाण सरकार आणि तिर घटकांशी बोलणी करेल परराष्ट्र व्यवहार सचिव हर्षवर्धन श्रृगंला यांनी आज अफगाणिस्तानचे अर्थमंत्री अब्दूल हबीब झदरान आणि परिवहन मंत्री मोहम्मद झकरिया यांची भेट घेतली भारताच्या मदतीनं अफगाणिस्तानात सुरू असलेल्या रस्ते प्रकल्पांच्या करारासंबंधी कार्यक्रमातही श्रृगंला उपस्थित होते यासंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी ट्विटरवरून माहिती दिली अफगाणिस्तानच्या आर्थिक विकासात आणि मानव संसाधन विकासात भारताची भागीदारी अशीच कायम राहील असं रविश कुमार यांनी म्हटलं आहे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन यांनी काल काबूलमधे पोचल्यानंतर अफगाणिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली हर्षवर्धन यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांची भेट घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं पत्र त्यांना सूपूर्द केलं

या सर्वांना दिल्लीतल्या भारत तिबेट सीमा पोलिसांच्या छावणीत विशेष निगराणीखाली ठेवण्यात आलं होतं

चीनची उत्पादकता आतापर्यंतच्या सर्वात कमी पातळीवर घसरल्याचं आज जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार स्पष्ट झालं आहे चीनमधे कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे

याआधी न्यूझीलंडला नमवून भारतानं उपांत्यफेरीतलं आपलं स्थान आधीच कायम केलं आहे न्यूझीलंडनं भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवस अखेर बिनबाद त्रेसष्ट धावा केल्या आहेत

यात हनुमा विहारीनं पंचावन्न तर पृथ्वी शॉ आणि चेतेश्र्वर पुजारा यांनी प्रत्येकी चोपन्न धावा केल्या तर काईल जेमीसननं पाच गडी बाद केले दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंड एक शून्यनं आघाडीवर आहे कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पुढच्या महिन्यात किरगिझीस्तानची राजधानी बिश्केक श्वे होणा या आशियायी ऑलिम्पिक कुस्ती पात्रता फेरीचे सामने रद्द करण्यात आले आहेत यापूर्वी हे सामने चीनमधल्या झीयान मधे आयोजित करण्यात आले होते